खरीप पेरणी देशात यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत खरीपाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे

सर्वसामान्य गरीब माणसाचं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातली प्रमुख शहरं आणि महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला मुंबई महानगरपालिका क्षेत्र वगळता एमएमआरडीए क्षेत्रातील इतर महानगरपालीकांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी प्नर्विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला

ईद राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उप राष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी ईद उल झुआ अर्थात बकरी ईदनिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत ईद अल् झुआ हा सण त्याग आणि सलोख्याचं प्रतीक असून तो सर्वाच्या कल्याणासाठी काम करण्याची लोकांना प्रेरणा देतो असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे

पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि दिल्लीतल्या इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स आयसीसीआर यांच्यावतीनं लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दीनिमित्त स्वराज्य ते आत्मनिर्भर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आज सकाळी साडे दहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे

तथापि कोरोना संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन आज त्यांच्या जयंतीदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित न करता घरच्या घरीच लोकशाहीरांना अभिवादन करून त्यांची जयंती साजरी करावी असं आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यावरील पहिलं संकेतस्थळ कॅटलिस्ट फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने साकारलं आहे या वेबसाईटचं लोकार्पण आज संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे संस्थेच्या फेसब्क पेजच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे ऐक्या याबाबतचा एक वृत्तांत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊं साठे यांचा जीवनपट या संकेत स्थळाच्या माध्यमातून उलगडणार आहे

महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळांचे प्रकाशित केलेले साहित्यही या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे या माध्यमातून एका क्लिकवर अण्णाभाऊंविषयी माहिती उपलब्ध होणार आहे यातील माहिती सातत्याने अपडेट होत राहणार असल्याने संशोधकाना याचा फायदा होणार आहे या जन्मशताब्दी निमित्त अनोख्या पद्धतीने अण्णाभाऊं साठे यांना आदरांजली अर्पण करण्यात अली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे

ऐकूया त्याबाबतचा हा वृत्तांत नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात मराठी माध्यमातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे

गेल्या वर्षीच्या तूलनेत ही संख्या वाढली आहे

विद्यार्थ्यांना मराठी हिंदी उर्दू इंग्रजी गुजराती कन्नड सिंधी आणि तेलगू या आठ माध्यमांमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या मराठी खालोखाल इंग्रजी माध्यमातून परीक्षा देणाऱ्यांची संख्या जास्त असली तरीही मराठीतून परीक्षा देणाऱ्यांची संख्या इंग्रजीच्या कित्येक पट अधिक आहे

मातृभाषा शिक्षण मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असतानाच नवं शैक्षणिक धोरणही येऊ घातलं आहे त्यातही मातृभाषेतून आणि द्वैभाषिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आलं आहे

महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातून ही माहिती समोर आली आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील वृक्षगणना करण्यात येत आहे यात माहिपालिकेने जीपीएस आणि जीआयएस यांसारख्या आधुनिक प्रणालीचा वापर केला आहे याअंतर्गत झाडांच्या स्थानांची अचूक माहिती एक्रण संख्या यांसारख्या घटकांचे सर्वेक्षण केले जाते

गिरिपृष्प या झाडाची संख्या सर्वात जास्त आहे

पूर्ण शहरातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी महापालिकेतर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत पृण्याची लोकसंख्या वाढली बांधकाम क्षेत्रात वाढ झाली तरी शहराचं हरित आवरण कायम असल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे सिंधुदुर्ग सिंधुदूर्ग जिल्ह्यात कणकवली इथं महामार्गाच्या उड्डाण पुलाच्या बांधकामाचा भाग काल सकाळी कोसळला यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही याच उड्डाणपुलाची एक भिंत महिन्याभरापूर्वी कोसळली होती यातल्या दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली आहे नांदेड नांदेड जिल्ह्यात पाळीव जनावरांना विषाणूजन्य लंफीस्किन नावाच्या रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे हा आजार एका जनावरापासून अन्य जनावरांना होतो आहे या आजाराची जनावराच्या अंगावर गाठी येण पायामध्ये सूज येण चारा खाण्याची गती मंदावणं अशी लक्षणं आहेत जिल्हा प्रशासनानं याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे राम प्रधान ज्येष्ठ सनदी अधिकारी माजी गृह सचिव राम प्रधान यांचं काल सकाळी मुंबईत वृद्वापकाळानं निधन झालं

प्रधान यांनी सरकारी सेवेत अनेक उच्च पदांवर काम केलं तसंच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध अरुणाचल प्रदेशचं राज्यपाल पद देखील भूषवलं होतं आसाम करार आणि मिझोराम शांतता करार होण्यामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती

अलीकडची काही वर्ष ते मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे ट्रस्टी म्हणून काम पाहात होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मुंबई पाणी कपात जून आणि जुलै या पावसाळ्याच्या दोन महिन्यात मुंबईला पाणीपुरवठा करणा या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे

अशीच परिस्थिती राहिली तर कदाचित ऑक्टोबरपासूनच उपलब्ध पाण्याचं नियोजन करण्याची वेळ येणार आहे

जूलै महिना संपला तरी पावसाचा पत्ता नसल्यानं पूणे शहराला पाणी प्रवठा करणाऱ्या चारही धरणांतील पाणी साठ्यात कमालीची घट झाली आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी हवामान जुलै महिन्यात राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पाऊसमान बरंच कमी असलं तरी जून मधल्या पावसाच्या बळावर राज्यानं काल निम्मा पावसाळा संपताना मान्सूनच्या पूर्वाधातली सरासरी ओलांडली आहे

मात्र हे पाऊसमान सर्वत्र सारखं नाही अहमदनगर सोलापूर औरंगाबाद आणि बीड मध्ये सरासरीपेक्षा बराच जास्त पाऊस झाला आहे सिंधुद्र्ग मुंबई उस्मानाबाद लातूर परभणी जालना वाशिम जळगाव आणि धुळ्यातही सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला पालघर सातारा नंदूरबार अकोला भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीत मात्र दुष्काळसदृश स्थिती आहे

राज्यात आज कोकणात सर्वत्र मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार